या महामार्गामुळे या राज्यातील विकासाला मोठी चालना मिळणार असून आदिवासी भागात रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं

चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची आजही सीबीआय चौकशी होणार आहे राजीवक्मार यांची चौकशी सीबीआयच्या शिलाँग धिल्या कार्यालयात काल सुरू झाली असून जवळपास आठ तास चौकशी सुरू होती दरम्यान सीबीआयनं या प्रकरणात चौकशी करण्यासाठी तुणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष यांना हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिक्षास यांची काल संध्याकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली नदिया जिल्ह्यात मजदिया श्विल्या फुलबारीहून ते एक समारंभ आटोपून परत येत असताना हा हल्ला झाला पोलिसांनी तपासाकरता मोहिम उघडली आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे पश्चिम रेल्वेतर्फे एक महिना चालणा या भारतीय रेल्वे गौरवशाली वारसा सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे

या प्रदर्शनात पश्चिम रेल्वेचा आदर्श तिहास विविध छायाचित्र आणि कलाकृतींच्या आधारे मांडला जाईल असं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितलं

यात मनमाड मुंबई राज्यराणी गोदावरी एक्स्प्रेस भुसावळ मुंबई जालना दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आणि भुसावळ नाशिक पुणे हुतात्मा एक्स्प्रेस चा समावेश आहे नागपूर दादर सेवाग्राम एक्स्प्रेस ही नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत धावणार असून अूनच ती परत नागपूरला रवाना होईल असं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं न्यूझीलंडच्या हॅमिल्टन थे आज भारतीय पुरुष त्याचबरोबर महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडबरोबरच्या टी ट्वेंटी मालिकेतले आपले शेवटचे सामने खेळणार आहे

पुरुष संघाचा सामना दुपारी साडेबारा वाजता होणार आहे राज्यात विविध जिल्ह्यात तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे नाशिकमध्ये पंचवटीतील गंगा घाटावर दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली ठाणे सातारा रायगड अकोला सिंधुदुर्ग वाशिम नागपूर जळगाव बीड जिल्ह्यात थंडगार वा यामुळे थंडीचं प्रमाण वाढलं आहे